सार्कच्या नस्तिवाखाली दक्षिनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम आखावा तसंच सा या जगाला दक्षिण आशियाने एक वस्तुपाठ द्यावा अशी अपक्षी त्यांनी व्यक्त कली कारण जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या या भागात आहा असं त्यांनी ट्विट संदधीत म्हटलं आहा कोरोना विषाणू संसर्ग अधिसूचित आपत्ती समजून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला केंद्र सरकार सहाय्य करेल कोविड एकोणीस साथीचा रोग असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेनं यापूर्वीच केली आहे

पाकिस्तानच्या हद्दीतून रस्त्यावरुन येणा या प्रवाशांची वाहतूक आज मध्यरात्रीपासून स्थगित होईल बांगलादेश नेपाळ भूतान आणि म्यानमा बरोबरच्या सीमारेषेवरुन काही विशिष्ट तपासणी नाके वगळता कालपासूनच प्रवेशबंदी लागू झाली आहे कोविड एकोणीसच्या चाचण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या नाक्यावरुनच प्रवाश्याना ये जा करता येईल मात्र भूतान आणि बागलादेशमधल्या नागरिकांची व्हिसामुक्त जा ये पूर्वीप्रमाणेच चालू राहील

भारतीयांना सुखरुप परत आणण्याच्या प्रक्रियेत सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी रोणी अधिका यांचे आभार मानले आहेत

देशात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत तेलंगणामधे ढिलीहन परतलेल्या एका तरुणीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळलं असून राज्यात कोरोना बाधितांची संख्या आता दोन झाली आहे तिला हैदराबादच्या गांधी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवलं आहे

सर्व प्रकारची प्रदर्शन मोर्चे सभा रद्द करण्यात आल्या असून अम्यूजमेंट पार्क आणि व्यायामशाळा बंद राहतील

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की कोरोना प्रादुर्भावाचा सामना करण्याच्या दृष्टीनं सर्व शैक्षणिक संस्थांमधल्या अंतर्गत परीक्षा थांबवण्यात आल्या आहेत मात्र दहावी बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील जनतेने आजाराविषयी घाबरुन न जाता काळजी घेण्याकडे कल ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आसाममधे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा काल आढावा घेतला राज्यातल्या सर्व विमानतळांवर प्रवाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीला सामोरं जाण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणांना दिले आहेत त्याचप्रमाणे देशभरात या संदर्भात राबवल्या जाणा या उपाययोजनांशी समन्वय साधावा असंही सांगितलं असल्याचं आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मणिवन्नन यांनी सांगितलं मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी उद्या विधानसभेत विधासदर्शक ठराव मांडावा आणि बहुमत सिद्ध करावं असे निर्देश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिले आहेत विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून सुरुवातीला राज्यपालांचं अभिभाषण होईल

चौहान यांच्या नेतृत्वाखाली गोपाल भार्गव नरोत्तम मिश्रा आणि भूपेंद्र सिंग यांच्या शिष्टमंडळानं काल राज्यपालांची भेट घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश सरकारला देण्याची मागणी केली दरम्यान विद्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी आमदारांनी अधिवेशनाला उपस्थित रहावं असा पक्षादेश काँप्रेसनं काढला आहे महिलांविरुद्वच्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी आंध्र प्रदक्षीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दिशा कायदा आणण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशाअधिवधिन कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बोलावण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे करु अशी घोषणा गृहमंत्री अनिल दक्ष्मि्ख यांनी काल विधानपरिषदक्षित्री या संदर्भातल्या विधक्राचा मसूदा विधी आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडक् या आधीच पाठवल्याचं त्यांनी काल सांगितलं

त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकड्राताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळा आक आणि तोंड यांना स्पर्श करु नया सार्वजनिक ठिकाणी थुंकू नया आबण लावून पाण्यानाकिवा अल्कोहोलयुक्त सॅनिटाइझरनवित वारंवार स्वच्छ करावा शिकताना किवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यू पाउनं झाकावविविपरानंतर लगावि टिश्यूपाउ करिच्या बंद टोपलीत टाकावा

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं गाडीचे डबे काटेकोरपणे स्वच्छ ठेवण्यावर भर दिला आहे दस्रोज हजारो प्रवाशांची वरदळ असणा या परिसराची गरम पाण्याने तर पॅन्ट्रीच्या भागाची स्वच्छता वाफेच्या फवा यांच्या मदतीनं करण्यात येईल असं रेल्वे सूत्रांनी सांगितलं वातानुकूलित डब्यांचे पडदे चादरी त्यादी सामान येत्या चार पाच दिवसात हटवण्यात येईल तसंच प्रवाशांकरता नवीन पांधरुण साबण नॅपकिन रोल्स आणि जंतूनाशक द्रावण गाडीत उपलब्ध ठेवण्यात येईल डियन प्रिमियर लीग क्रिकेट सामने यंदा कमी अवधित उरकले जाण्याची शक्यता असल्याचं क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटलं आहे

त्यानंतरही सामने बंदिस्त मैदानात घेण्याचा विचार करण्यात येईल असं ते म्हणाले सुरक्षिततेलाच सर्वोच्च प्राधान्य असून दर आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

होत आह ग्राहकांमध्यज्ञिगरूकता निर्माण करण्यासाठीच संपूर्ण जगात हा दिवस साजरा कळा जातो